देशाची भव्यता आणि विविधता प्रत्येक नागरिकासाठी अभिमानाची बाब आणि प्रेरणास्रोत आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

दरवर्षी जगाच्या वेगवेगळ्या भागांतून भारतामध्ये जवळपास पाचशेपेक्षा जास्त प्रजातींचे पक्षी येतात याविषयी तसंच मेघालयात जीवशास्त्रज्ञांनी शोध्न काढलेल्या माशाच्या एका नवीन प्रजातीबद्दलही पंतप्रधानांनी क्तूहल व्यक्त केलं श्रीहरिकोटा इथून होणारं रॉकेटचं लॉचिंग त्या केंद्रावर अगदी समोर बसून पाहण्याची सुविधा आता सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे अनेक शाळा विदयार्थ्यांना तिथं घेऊन जात आहेत याबददल त्यांनी समाधान व्यक्त केलं तसंच इस्रोच्या य्विका उपक्रमाबद्दलही त्यांनी माहिती दिली

या प्रयोगाम्ळे कार्बन उत्सर्जन कमी होण्याबरोबरच इतर देशांवर अवलंबून राहण्याचं प्रमाण कमी होईल असंही नरेंद्र मोदी म्हणाले अवघ्या बारा वर्ष वयात दक्षिण अमेरिकेतल्या सर्वात उंच माउंट अंकाग्आ शिखरावर तिरंगा फडकावणाऱ्या काम्या कार्तिकेयन हिचा प्रत्येक भारतीयाला नक्कीच अभिमान वाटेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला

आगामी होळी ग्ढी पाडवा चैत्री नवरात्र आणि राम नवमी बरोबरच चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या भारतीय नववर्षाच्याही त्यांनी देशवासीयांना श्भेच्छा दिल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान उद्या ग्जरातमध्ये अहमदाबाद मधल्या मोटेरा इथल्या सरदार पटेल स्टेडिअम या जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानात नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणाऱ्या एक लाखांहन अधिक लोकांच्या जनसम्दायाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ट्रम्प एकाच मंचावरून संबोधित करणार आहेत हा कार्यक्रम संपल्यानंतर ट्रम्प उदया संध्याकाळी उत्तरप्रदेशात आग्रा इथल्या ताजमहालला सहक्ट्ंब भेट देणार आहेत ट्रम्प यांच्या या भारत भेटीदरम्यान आर्थिक आणि ऊर्जा क्षेत्रासह अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे चंद्रपूर इथं स्रू असलेल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी झालेल्या वाढते औद्योगिकरण पर्यावरण असंत्लन आणि असंवेदनशील सरकार झालेल्या परिसंवादात बोलताना अध्यक्ष किशोर रिठे म्हणाले की जिल्हयातील उद्योग कमी होत आहेत तरूण वर्गाला नौकरी नाही अशी ओरड केली जाते मात्र हे करताना आपण पर्यावरणाचा विचार करीत नाही खरे पाहीले तर आपल्या जिल्हयाची आवश्यकता ओळखून विज निर्मिती केली पाहीजे चंद्रप्र जिल्हयाला पर्यटन क्षेत्र विकसीत करण्यासाठी ताडोबा अभ्यारण्य प्रकल्प ही एक चांगली संधी आहे या पर्यटनातून पैसा आणि रोजगार या दोन्ही गोष्टी मिळू शकतो त्यासाठी विकासाचा उत्तम प्लान झाला पाहिजे आणि यातून जिल्हयाचा शाश्वत विकास व्हावा असे मला वाटते अशी भावना त्यांनी व्यक्त केली भारताची आरोग्यविषयक देखरेख व्यवस्था सक्षम असल्यानंच भारत कोरोना विषाणूपासून स्रक्षित राहिला आहे असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी म्हटलं आहे याआधीही भारतातल्या वैद्यकीय तज्ञांनी इबोला निपाह या विषाणूंवर तसंच स्वाइन फ्ल्यू या आजारांवर नियंत्रण मिळवलं होतं याचीही हर्षवर्धन यांनी प्रशंसा केली महाराष्ट्रात म्ंबई इथं आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्थेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय इमारतीचा शिलान्यासही काल हर्षवर्धन यांच्या हस्ते झाला यावेळी ते बोलत होते

या योजनेम्ळे देशभरातल्या सर्व शेतकरी क्ट्ंबांचे उत्पन्न वाढण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कृषी संबंधित खर्च आणि कौट्बिक गरजा भागवायला मदत होईल या योजने अंतर्गत वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात स्रुवातीला दोन हेक्टरपर्यंत शेतीयोग्य जमीन असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना मदत मिळाली होती त्यानंतर सर्वच शेतकऱ्यांना या योजने अंतर्गत मदत देण्यात आली केवळ प्राप्तीकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे जनादेशाचा अपमान करून सतेवर आलेल्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी आसरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून आघाडी सरकारच्या बेफिकीरीम्ळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहे

मानवतेचा संदेश देणारी श्री संत गाडगे बाबांची दशसूत्री विश्वव्यापी असून त्यान्सार विद्यापीठाचे कार्य सुरू असल्याचे क्लग्रू डॉ म्रलीधर चांदेकर यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले संत गाडगे बाबा अध्यासन व रासेयोच्या संयुक्त विदयमाने गाडगे बाबांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली व गरजूंना वस्त्र वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते संत गाडगेबाबा यांची जयंती आज राज्यात अमरावती चंद्रपूर गोंदिया ब्लढाणासह नाशिक मध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली नाशिक महापालिकेत महापौर सतीश क्लकर्णी यांच्या हस्ते गाडगे महाराजांच्या प्रतिमेस प्ष्पहार अर्पण करण्यात आला

एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेच्या माध्यमातून भारताच्या विविधतेतील एकता दर्शविण्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे

यामध्ये आसाम तामिळनाडू तेलंगणा उत्तर प्रदेश दक्षिण गोवा ओडिशा पंजाब राजस्थान मध्य प्रदेश ग्जरात झारखंड छतीसगड दिव दमण आणि महाराष्ट्र यांचा समावेश आहे आशियाई क्स्ती चषक स्पर्धेच्या पाचव्या दिवशी भारतानं एक स्वर्ण आणि तीन रौप्य पदकं जिंकली

आज पहाटे नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर तळेगाव नजिक रेती भरून नेणा या ट्रकचं टायर फुटूण झालेल्या अपघातात दोन जणांचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली आहे महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेले मम्मी पापा यू टू अभियानाचा बक्षीस वितरण समारंभ म्हणजे समारोप नव्हे तर सकारात्मक बदलाची ही स्रुवात आहे असे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेच्या उपमहापौर मनीषा कोठे यांनी केले

या अभियानांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ आज कविवर्य स्रेश भट सभागृहात पार पडला याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या उपमहापौर मनीषा कोठे यांनी मम्मी पापा यू टू अभियानात सहभागी झालेल्या शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांचे कौत्क केले एका उद्देशाला घेऊन नागपूर शहरातील शाळांनी एकाच वेळी सहभाग नोंदविलेले हे सर्वात मोठे अभियान असल्याचा गौरवोल्लेख त्यांनी केला शिक्षण सभापती प्रा दिलीप दिवे म्हणाले नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने शिक्षक विद्यार्थ्यांसोबतच पालकही यात सहभागी झाले ही भावी पिढीची शहराप्रती असलेली आत्मीयता दर्शविते मम्मी पापा यू टू अभियानाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा केवळ निमित्त होते यामाध्यमातून भावी पिढीकडून आजच्या पिढीला जो संदेश देण्यात आला तो लाखमोलाचा आहे काही अंशी का होईना या अभियानाम्ळे नागरिकांच्या मानसिकतेत बदल झाला आहे ही उल्लेखनीय बाब आहे